गरबा दांडिया आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नयेत त्याऐवजी आरोग्यविषयक उपक्रम आणि शिबिरांना प्राधान्य द्यावं अशा सूचना राज्य सरकारनं केल्या आहेत त्याचप्रमाणे देवीच्या आगमन आणि विसर्जन मिरवणूका काढू नयेत असं आवाहन या मार्गदर्शक सूचनांच्या माध्यमातून राज्य सरकारनं केलं आहे विसर्जनाच्या तारखेला जर घरगुती आणि सार्वजनिक नवरात्र उत्सव परिसर जर प्रतिबंधीत क्षेत्रात असेल तर देवीच्या मूर्तीचं विसर्जन सार्वजनिक ठिकाणी करता येणार नाही सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांना महापालिका आणि स्थानिक प्रशासनाची परवानगी घेणं आवश्यक आहे नवरात्र उत्सवात माझं कुटुंब माझी माझी जबाबदारी या कोरोना प्रतिबंधासाठीच्या मोहिमेसंदर्भात जनजागृती करावी देवी दर्शनाची सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून द्यावी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी देवीच्या मंडपात निर्जंतुकरणाची आणि थर्मल तपासणीची व्यवस्था असावी मंडपात कावेळी पाचपेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी अशा सूचना दिल्या असून कोरोना प्रतिबंधक सर्व नियम पाळण्याच्या सूचना राज्य सरकारनं केल्या आहेत

राज्यात गेल्या अनेक दिवसानंतर काल नव्या कोरोनाबाधित रुग्णांच्या तसंच कोरोनामुळे दगावणाऱ्यांच्या संख्येत मोठी घट झाल्याचं दिसलं

यवतमाळ जिल्ह्यात आठ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला

राज्यातल्या अनुसूचित जमाती आणि वननिवासी लोकांना घरं बांधण्यासाठी आता त्यांच्या लगतच्या वनक्षेत्रात जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे

या बदलामुळे अशा अनुसूचित क्षेत्रात पूर्वापार राहत आलेल्या नागरिकांचं त्यांच्या मूळ गावातून होणारं स्थलांतराचं प्रमाण कमी व्हायलाही मदत होईल याबाबतची अधिसूनचनाही काल जारी करण्यात आली या अधिसूचनाचे प्रत राजभवनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिली आहे राज्यपालांनी काही काळापूर्वी पालघर नंदुरबार आणि गडचिरोलीसह इतर जिल्ह्यांना भेट दिली होती या भेटींदरम्यान तिथल्या नागरिकांच्या स्थलांतराचा प्रश्न त्यांच्या निदर्शनास आला होता

कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत अशा वेळी सामान्य प्रवाशांना वापरासाठी निर्बंधित असलेली मुंबईची उपनगरीय रेल्वे सेवा त्यांच्यासाठी खुली करता येईल यासाठी राज्यशासनानं काही क्रि उपाययोजना करावी अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयानं केली आहे वकीलांना उपनगरीय रेल्वे प्रवासासाठी परवानगी मिळावी यासाठी महाराष्ट्र गोवा वकील परिषदेनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे या याचिकेवर आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयानं ही सूचना केली वकीलांच्या याचिकेवरही राज्य सरकारनं प्रतिज्ञापत्र सादर करावं असे निर्देशही मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती दिपांकर दत्त आणि न्यायमूर्ती जी

कुलकर्णी यांच्या पीठानं दिले आहेत केवळ वकीलांना रेल्वे प्रवासासाठी परवानगी देणं म्हणजे इतरांवर अन्याय केल्यासारखं असेल त्यामुळे इतर क्षेत्रात काम करत असलेल्यांचाही विचार करायला हवा असं मत न्यायालयानं नोंदवलं संसदेच्या नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनात संमत झालेल्या कृषी विधेयकांना समाजातल्या सर्वच थरांतून विरोध होत आहे त्यामुळे या विधेयकाविरोधातल्या लढ्याचं नेतृत्व कोणी क्रिटा व्यक्ती नाही तर शेतकरीच करेल असं राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी म्हटलं आहे

ही विधेयक आता मांडली जाण्याच्या आधीपासूनच शेतकऱ्यांना त्यांचा कृषीमाल इतरत्र विकता येत होता असंही पवार यांनी सांगितलं शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपली मुलाखत घेतली तेव्हाच भाजपाच्या नेत्यांची मुलाखत घेणार असल्याचंही स्पष्ट केलं होतं त्यामुळे राऊत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांच्या भेटीला कोणताही राजकीय संदर्भ किंवा अर्थ नाही असंही पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती उदयनराजे हे भाजपा नियुक्त खासदार आहेत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचं राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल राज्यात मध्यावधी निवडणूकांची कोणतीही शक्यता नाही तसंच राज्यातल्या नागरिकांनाही मध्यावधी निवडणूका नको आहेत असं शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अलिकडेच यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर राऊत यांनी वार्ताहरांना प्रतिक्रिया दिली त्यावेळी ते बोलत होते

मराठवाड्यात अतिवृष्टीनं झालेल्या पिकांच्या नुकसानीचे वेगाने पंचनामे करून शेतकर्यांना तत्काळ मदत द्यावी अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे सरकारचे प्रमुख म्हणून जागोजागी पंचनामे होत आहेत की नाही प्रत्यक्ष जमिनीवर काय स्थिती आहे याकडे अधिक कटाक्षाने लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदतीसाठी ठोस निर्णय घेवून आर्थिक पर्केज जाहीर करण्याची मागणी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनीही केली आहे खासदार जलील यांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि संबंधित अधिकाऱ्यांसह आज कन्नड तालुक्यात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली त्यानंतर ते बोलत होते सरकारनं कायद्यात रुपांतर केलेली कृषी विधेयकं शेतकर्यांच्या विरोधी असल्याचं ते म्हणाले कृषी सुधारणा कायद्याला विरोध करणारे लोक शेतकरीविरोधी असून त्यांना दलालांचा विकास हवा असल्याची टीका प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे

या नव्या कायद्यांमुळे अनेकांचा काळा पैसा कमावण्याचा मार्ग बंद होणार असल्यानं ते या कायद्यांना विरोध करत असल्याचं मोदी यांनी नमूद केलं काही लोक फक्त विरोध करायचा म्हणून विरोध करत आहेत ते शेतकऱ्यांसोबतही नाहीत आणि सैनिक किंवा तरुणांसोबतही नाहीत असं ते म्हणाले

इतर राज्यांनाही त्यांच्याकडून प्रस्ताव आल्यावर खरीप डाळी आणि तेलबियांच्या खरेदीला मंजूरी दिली जाईल असं त्यात म्हटलं आहे कोविड प्रतिबंधाचा नियम मोडल्याप्रकरणी परभणीचे मुख्य न्याय दंडाधिकारी महेश तिवारी यांनी तीन जणांना प्रत्येकी पाचशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे मोटारसायकलद्वारे पुण्याहून परभणी इथं परतलेल्या आणि कोरोना विषाणू बाधित निघालेल्या परभणी जिल्ह्यातल्या पहिल्या कोविड बाधित युवकासह तिघांचा यात समावेश आहे साथ रोग पसरेल अशी जाणीवपूर्वक कृती करून जिल्हा बंदीचा आदेश मोडल्याप्रकरणी ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे

शेतकऱ्यांनी नोंदणीकरिता आपआपल्या तालुक्यातील खरेदी केंद्रावर आधारकार्डाची छायांकित प्रत आणि पिकाची नोंद असलेला सातबारा उतारा सादर करावा असं आवाहन पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केलं आहे